घातली गवसणी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं मुंबईच्या आरे कॉलनी भागात मेट्रो रेल्वे कारशेडच्या बांधकामासाठी झाडं कापण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती दिली आहे सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची सपूर्ण चौकशी करायची असून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला पक्षकार म्हणून अंतभूत करण्याची सूचनाही केली आहे

राज्य सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी निर्णय होईपर्यंत यापुढे झाडं कापली जाणार नाहीत असं आधासन दिलं आहे तसंच याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकर्त्यांची सुटका केली असल्याचं त्यांनी सांगितलं राज्य सरकारनं आरे वनजमिनीला गैरवर्गीकृत वन मानलं असून तिथली झाडं तोडणं अवैध असल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे आरे वनक्षेत्र गैरविकास क्षेत्र असल्याचं याचिकार्त्यांचं म्हणनं आहे महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे महाराष्ट्रात दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील अर्ज मागे घेतल्यानंतर राहीलेल्या पात्र उमेदवारांना लगेचच चिन्हांचं वाटप केलं जाईल

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली छाननीनंतर काल दिवसभर प्रमुख राजकीय पक्षांनी बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी केली काही उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे तर काही जण अजूनही निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत

त्यानंतर खऱ्या अर्थानं निवडणूक प्रचाराला वेग येईल धुळे शहर मतदारसंघातून भाजपच्या बंडखोर उमेदवार डॉ माधुरी बोरसे यांनी आज माघार घेतली आहे ही जागा शिवसेनेला सोडण्यात आल्याने डॉ बोरसे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती ती मागे घ्यावी म्हणून शनिवारी भाजपा नेते गिरीष महाजन यांची शिष्टाई उपयोगी न पडल्यामुळे आज पुन्हा जयकुमार रावल भाजप प्रदेश उपाध्यक्ष खासदार डॉ सुभाष भामरे यांनी डॉ बोरसे यांची भेट घेऊन समजूत काढली मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शब्दाचा आदर राखून आपण आपली अपक्ष उमेदवारी मागे घेत असल्याचे डॉ माधुरी बोरसे यांनी सांगितलं नाशिक पश्चिममधून शिवसेनेचे बंडखोर मामा ठाकरे तसंच भाजपाचे बंडखोर दिलीप भांमरे यांनी माघार घेतली आहे नाशिक पूर्वमधून मनसे उमेदवार अशोक मुर्तडक यांनी राज ठाकरे यांच्या आदेशावरुन माघार घेतली आहे राज्यविधानसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यात नऊ प्रचारसभा केंद्रीय गृहमंत्री तर अमित शहा आठ प्रचारसभा घेणार आहेत

जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्ताननं काल पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं कठुआ जिल्ह्यातल्या हिरानगर सेक्टर लगतची आंतरराष्ट्रीय सीमा तसंच पुंछ आणि राजौरी जिल्ह्यातल्या नियंत्रण रेषेलगत पाकिस्तानी सैन्यानं भारतीय सैन्याच्या चौक्या आणि गावांना लक्ष्य करत काल संध्याकाळी सातच्या सुमाराला गोळीबार केला भारतानंही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे बिहारमधल्या पूरग्रस्त भागांत रोगराई पसरण्याचा धोका व्यक्त केला आज आहे राज्यात आत्तापर्यंत डेंग्युचे तेराशेहून अधिक रुग्ण आढळले असून यात सर्वाधिक रुग्ण पाटणा जिल्ह्यातले आहेत

यापार्धभूमीवर राज्य सरकारनं पूरग्रस्त भागांत डॉक्टरांची पथकं पाठवली आहेत तेलंगणा सरकारनं राज्य महामार्ग परिवहन महामंडळातील संपकरी कर्मचा यावर विरोधात कडक पावलं उचलली आहेत मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी संपकरी संघटनांबरोबर यापुढे कोणतीही चर्चा केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे हैदराबाद क्रि काल रात्री झालेल्या उच्च स्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला सरकारनं दिलेल्या मुदतीपूर्वी जे कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत त्यांना पून्हा सेवेत घेतलं जाणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं नवी दिल्ली क्षें आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते प्राप्तिकर विभागाच्या राष्ट्रीय ई असेसमेंट केंद्राचं उद्वाटन होणार आहे यामुळे आता करदाता आणि करआकारणी अधिका यांच्यात आमने सामने गाठ पडणार नाही करदात्यांना योग्य आणि वेळेत उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे हा यामागील उद्देश आहे जम्मू आणि काश्मिरमध्ये स्थानबद्ध असलेल्या नध्मिल कॉन्फरन्सच्या नेत्यांचीजोपर्यंत सुटका होत नाही तोपर्यंत राज्यातल्या गट विकास परिषदेची निवडणूक लढवायची नाही असा निर्णय नधीनल कॉन्फरन्सनं घेतला आहे नधीनल कॉन्फरन्सचे प्रांतीय अध्यक्ष दविंदर सिंग राणा यांनी काल पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर फारुख अब्दुल्ला आणि उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांच्या श्रीनगर िंग स्वतंत्र भेटी घेतल्या या भेटींदरम्यान या मुद्यावर चर्चा झाली त्यानंतर दविंदर यांनी पक्षानं घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली

लष्कर ए तोयबा जमात उद् दवा सारख्या अनेक दहशतवादी संघटनाशी संबंधित असलेल्या हाफिज सईद आणि ब्रिर दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तान सरकारनं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार पुरेशा प्रमाणात उपाय योजना केल्या नाहीत असा ठपका आर्थिक कृति दलाच्या अशिया पसिफिक गटानं ठेवला आहे अशिया पसिफिक गटानं नुकत्याच दिलेल्या पाकिस्तानच्या परस्पर मूल्यमापन अहवालात दिलेल्या या माहितीमुळं पाकिस्तानचा आर्थिक कृति दलाच्या काळ्या यादीत समावेश होण्याची शक्यता वाढली आहे

जर्मनीत बर्लिन धिं सुरू असलेल्या जागतिक पॉवरलिफ्टिंग चस्पियनशिपमधे भारताच्या सुरेंदर सिंगने तीन नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत

तीन वेळचा जागतिक विजेता मुकेश सिंगनेही आपली कामगिरी उचावत चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं

मॉरिशसमधे संसद विसर्जित करुन पुढच्या महिन्यात सार्वत्रिक निवडणूक घेण्याची घोषणा करण्यात आली संसद विसर्जित करुन नव्यानं निवडणूका घेण्यासाठी अधिसूचना काढण्याची शिफारस आपण राष्ट्रध्यक्षांना केली आहे अशी घोषणा मॅरिशसचे प्रधानमंत्री प्रवीणकुमार जगन्नाथ यांनी एका व्हिडीओ निवेदनाद्वारे केली आहे

मागच्या आठवड्यात शुक्रवारी व्होकानोज राष्ट्रीय उद्यानात झालेल्या दहशतवादी हल्यात हे अतिरेकी सहभागी होते असा आरोप आहे पोलीस प्रवक्ते जॉन बॉस्को क्खिरा यांनी ही माहिती दिली या हल्ल्यात आणखी कोणाचा सहभाग होता याचा तपास सुरु असल्याचं क्खिरायांनी सांगितलं आसामच्या गोवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अजय लाबा म्हणून आज शपथ घेतली राज्यपाल प्राध्यापक जगदीश मुखी यांनी गोवाहाटी धिल्या राजभवनात त्यांना एका समारंभात ही शपथ दिली आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह अनेक प्रतिष्ठीत यावेळी उपस्थित होते